अयोध्या श्वे विश्व हिंदू परिषदेनं आणि शिवसेनेनं आयोजित केलेल्या आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्तर प्रदेशात कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरुन मनकी बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधतील

नद्या किंवा त्विर जलसाठ्यांमध्ये पावसाने किंती भर पडली याचं मोजमाप करण्याचं नवीन तंत्रज्ञान भारतीय हवामान खात्यानं शोधून काढलं आहे त्याचा उपयोग राज्य सरकारांना पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने पूर्व नियोजन करण्यासाठी होणार आहे

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षी सुगम्य भारत अभियाना अंतर्गत दृष्टीबाधितांसाठी दोन चित्रपट दाखवले जात आहेत

बीड जिल्ह्यातल्या मराठवाडा नवनिर्माण लोकायत मानवलोक या संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक डॉ द्वारकादास लोहिया यांचं काल रात्री अंबाजोगाई क्रि निधन झालं

बाबूजी या नावानं ते सर्वत्र परिचित होते राष्ट्र सेवादल सानेगुरूजी आरोग्य मंडळ सोशॅलिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनांमध्ये त्यांनी काम केलं मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित आणि परित्यक्त्या महिलांना आधार दिला किल्लारी भूकंपाच्या काळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दिवसरात्र काम करून या भागातील पिडीतांचे संसार नव्याने उभे केले शास्त्रीय संगीत तसंच सतार आणि सूरबहार च्या प्रसारासाठी आपलं उभं आयूष्य वेचणारे प्रतिभाशाली कलाकार उस्ताद मित खान यांचं अल्पशा आजारानं अमेरिकेतील सेंट लुई शिल्या रुग्णालयात काल निधन झालं